राष्ट्रपतींनी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आज दरदृष्य संवाद प्रणालीद्वारे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचं वितरण केलं त्यावेळी ते बोलत होते आपले युवक हीच आपली सर्वात मोठी संपत्ती असल्याचं ते यावेळी म्हणाले देशात खेळ लोकप्रिय करण्यासाठी तसंच यातल्या गुणवंतांना बळ देण्यासाठी सरकारतर्फे विविध प्रयत्न केले जात असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रीडा दिनानिमित्तच्या आपल्या संदेशात म्हटलं आहे देशाचं प्रतिनिधीत्व केलेल्या तसंच देशाचा नावलौकिक वाढवलेल्या खेळाड़ंचा गौरव करताना त्यांनी प्रत्येकानं खेळ आणि व्यायामाला दैनंदिन व्यवहारामधे स्थान द्यावं असं आवाहन केलं आहे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनीही क्रीडा दिनानिमित्त खेळाडूंना श्भेच्छा दिल्या आहेत

देशात आज सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमधे या संसर्गामुळे एक हजार एकवीस रुग्णांचा मृत्यू झाला आहे

हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे

झाद्रा भागात सुरू या कारवाई दरम्यान एक सैनिक शहीद झाला असून ही कारवाई अद्याप सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे दक्षिण काश्मीरमधल्या या भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी या भागाला वेढा घालून शोध मोहीम हाती घेतली होती दहशतवाद्यांनी यावेळी सुरक्षा दलावर गोळीबार केल्यानंतर सुरू झालेल्या चकमकीत हे दहशतवादी मारले गेले तर यात गंभीर जखमी झालेल्या सैनिकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती सैन्य दलाचे प्रवक्ते कर्नल राकेश कालिया यांनी दिली आहे

या पार्श्वभूमीवर देशाच्या विविध भागांमधे पूर स्थिती निर्माण झाली असल्याचं पीटीआय व्त्तसंस्थेनं नमुद केलं आहे

विधानसभेतील विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगली इथं कोविड उपचार रुग्णालयाला भेट देऊन उपचार पद्धती आणि आरोग्य यंत्रणेची पाहणी केली

यंदा कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तीसगावमध्ये एक गाव एक गणपती ही संकल्पना तंसच आरोग्य विषयक उपक्रम राबवले जात असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

नाशिकमधे या आंदोलनात आमदार देवयानी फरांदे यांच्यासह शहरातले पुरोहित वारकरी महामंडळाचे सदस्य सहभागी झाले मिरज इथं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली घटानाद आदोलन करण्यात आलं